केंद्रीय मंत्रिमंडळ सरकारी नोकऱ्यांमधल्या अराजपत्रीत पदांच्या भरतीसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेतला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राष्ट्रीय भरती संस्थेच्या माध्यमातून ग्रूप बी आणि ग्रूप सी गटातल्या बिगर तांत्रिक पदांच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी सामायिक पात्रता परीक्षा आयोजित केल्या जातील या संस्थेमध्ये रेल्वे आणि अर्थ मंत्रालय कर्मचारी निवड आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे भरती मंडळ आणि बँक कार्मिक निवड संस्थेचे प्रतिनिधी असतील सामायिक परीक्षेत मिळालेले गुण निकाल जाहीर झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत ग्राह्य धरले जातील आपली वयोमर्यादा पूर्ण होऊपर्यंत उमेदवार कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय त्याच बरोबर सरकारी धोरणानुसार अन्य वर्गांना वयोमर्यादेत सवलत मिळू शकेल पोर्टलवरून नोंदणी करण्याची तसंच आपल्या पसंतीचं परीक्षा केंद्र निवडण्याची म्भा उमेदवाराला असणार आहे

वीज वितरण कंपन्यांना बळ देण्याच्या दृष्टीनं उज्ज्वल डिस्कॉम हमी योजनेच्या माध्यमातून मिळणार्यान कर्जाची मर्यादा या वेळपुरती वाढवण्यात आली आहे

एसटी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या माध्यमातून आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसनं प्रवास करता येणार आहे यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई पासची गरज लागणार नाही राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी काल आंतरजिल्हा प्रवासाच्या परवानगीचे आदेश जारी केले एसटी गाड्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली असली तरी प्रवाशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे द्ष्काळी भागाला पाणी कृष्णा नदीतील पुराच पाणी दुष्काळी भागात पोहचविण्यासाठी यंदा प्रथमच म्हैसाळ आणि टेंभू योजनेतून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे

यापूर्वी पावसाळ्यात एकीकडे पूर आणि दुसरीकडे दुष्काळ अशी स्थिती होती ती यंदा दिसणार नाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृष्णेचे पाणी द्ष्काळी भागात वळवण्याचा निर्णय घेतला

त्यामुळे सांगली परिसराला पुराचा धोका कमी झाला आहे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां समवेत मंगळवारी कोयना धरणाची पाहणी केली

त्याबाबतचा हा वृत्तांत सोलापूर स्थानकास राष्ट्रीय मानांकन मंडळाकडून संस्थेकडून आयएसओ मानांकन आधीच मिळालं आहे त्यानंतर आता विभागातील नगर दौंड कोपरगाव लातूर कलबुर्गी साईनगर शिर्डी वाडी आणि कुर्ड्रवाडी या स्थानकांनाही ते मानांकन प्राप्त झालं आहे सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी नुकतंच या स्थानकांसाठीचं मानांकन पत्र स्वीकारलं पर्यावरण व्यवस्थापनासाठीच्या निकषांमध्ये स्थानकाच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पूनर्भरण करणं फ्लॅटफॉर्मवरील कव्हर शेडवर सौरऊर्जेचे पॅनेल बसवणं प्लास्टिकमुक्त स्थानक बनवणं यांत्रिकीकृत साफ सफाईचा वापर करणं कचऱ्याचं निर्मूलन वॉटर ऑडिट ऊर्जा ऑडिट ध्वनिप्रदूषण रोखण्याचे प्रयत्न प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी सुविधा बॅनर पोस्टर्स ऑडिओ व्हिज्युअल अशा माध्यमांद्वारे प्रवाशांची होणारी जनजागृती या महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता या सर्वच पातळ्यांवर विभागातली ही स्थानकं यशस्वी झाली असून त्यांनी मानांकन पटकाविले आहे आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पुणे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर वीज व्हॉट्सअँप वीज प्रवठा खंडित झाला बिल मिळालं नाही च्कीचं आलं आता काय करायचं असा प्रश्न बहुधा या पुढे आपल्याला पडणार नाही ग्राहक संवादासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणचा पुणे प्रादेशिक विभाग व्हॉट्सअँपची मदत घेतो आहे अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

मोठ्या वीजयाहकांसाठी प्रादेशिक विभागस्तरावर व्हॉटसअँप ग्रूप असतील सर्व वर्गवारीतील ग्राहक लोकप्रतिनिधी गृहनिर्माण सहकारी संस्थांचे पदाधिकारी वाणिज्यिक संकूल पदाधिकारी महत्वाचे ग्राहक लघुउद्योजक संघटना प्रतिनिधी औद्योगिक वसाहत संघटना पदाधिकारी इतर वेगवेगळ्या व्हॉट्सअँप ग्रुपचे सभासद असतील ग्रामीण भागातील जनमित्रांकडून तयार करण्यात येणाऱ्या ग्रुपमध्ये इतर ग्राहकांसोबतच सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील आणि वाड्यावस्त्यांमधील काही ग्राहकांचा देखील समावेश करण्यात येत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी पुणे दाभोळकर ढोंगीपणा बुवाबाजी अनिष्ट रूढी परंपरा याविरुद्ध संतापासून अनेकांनी आसूड ओढला हीच परंपरा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी पुढे नेली त्यांच्या हत्येला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत त्यांच्या नंतरही समितीचं हे कार्य अविरत सुरू आहे ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तान्त हत्या व्यक्तीची होऊ शकते करून विचारांची नाही आधीच्या दीडशे शाखांवरून विस्तारत गेल्या सात वर्षात राज्यभरात साडेतीनशेच्यावर शाखांचं जाळं निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हे आपल्या कामातून सिद्ध केलं आहेडॉक्टरांच्या नंतरहीसमितीनं जनजागृतीच्या मोहीमेला गती देत ही चळवळ पूढे नेली किर्तन महीलांचे जटनिर्मूलन होळी करा लहान पोळी करा दान साप आणि अंधश्रद्वा पर्यावरणप्रक गणेश विसर्जन फटाकेमुक्त दिवाळी व्यसनमुक्ती अभियान संविधान सप्ताह यासारखे अनेक भरगच्च उपक्रम वर्षभर राबवले जातात याशिवाय गेल्या सात वर्षात हजारो ढोंगीबाबांचा भोंदूपणा समितीनं उघडकीस आणला आहे समितीच्या या कृतिशीलतेनं राज्यात विवेकाचा आवाज अधिक बुलंद होत आहे यात दुमत नाही

करमाफी राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल केली यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत मंगळवारीच जारी करण्यात आला आहे

कोल्हापुर सांगली सोलापुर पुणे अहमदनगर परिसरात डाळींब केळी द्राक्षं ही फळं भाजीपाला फुलं कांदे अशा शेतमालाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येतं ही किसान रेल लहान शेतकरी आणि लहान व्यापा यांची कृषी उत्पादनांच्या वाहतुकीची गरज भागवणार आहे ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा असेल गाडी कोल्हापुरहून सुटेल स्शांत सिंह अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आदेशही न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करू त्यानंतर पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काल दिली मेहेंदळे निधन ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक संस्कृत आणि भाषाशास्त्राचे जागतिक किर्तीचे अभ्यासक डॉ

महाभारत ऋग्वेद पारशी धर्मग्रंथ झेंद अवेस्ता या विषयांचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची विशेष ओळख होती भांडारकर प्राच्यविद्या संस्थेशी त्यांच्या निकटचा संबंध होता भांडारकर संस्थेच्या महत्वपूर्ण अशा महाभारत प्रकल्पामध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली होती

डॉक्टर मेहेंदळे हे गांधीवादी आणि पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते विनोबा भावेंच्या सहवासात राहून त्यांनी मोठे कार्य केले

निधन महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाचे निवृत्त सचिव माधव ओक यांचं नुकतंच पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं

राज्यातील येलदरी उजनी जायकवाडी धोम असे अनेक प्रकल्प उभारण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता हवामान राज्याच्या अनेक भागात काल पावसाचा जोर कमी होता पण याचा अर्थ तो ओसरतो आहे असा नाही

आजही राज्यात सर्वत्र मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी हजेरी लावू शकतात कालच्या पावसामुळे भामरागडनजिकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन संध्याकाळी पुन्हा पाणी वाहू लागल्यानं भामरागड परिसरातील शंभर गावांचा संपर्क पुन्हा तुटला यवतमाळ जिल्ह्यातील ईसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून या धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या पेनटाकळी धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे ईसापूर धरणातून पेनगंगा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार